देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि स्वयंपूर्ण सक्षम समृद्ध आणि सुरक्षित भारताची निर्मिती करण्यावर त्यांनी भर दिला ते काल एन सी

सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं शेजारच्या देशांमधल्या धार्मिक अल्पसंख्याकांचा छळ संपवण्याच्या भाजपानं दिलेल्या आबासनाची पूर्तता करण्यासाठी आणि इतिहासात घडलेल्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी केंद्र सरकारनं हा कायदा आणला आहे असं त्यांनी सांगितलं स्वातंत्र्य मिळाल्यापासून जम्मू कश्मीरची समस्या कायम होती आणि दहशतवादही फोफावला होता मात्र आता भारत एका युवा दृष्टीकोनासह आगेकूच करत आहे आणि दहशतवादाच्या उच्चाटनासाठी सर्जिकल स्ट्राईक आणि एयर स्ट्राईक सारख्या कारवाया केल्या जात आहेत असं त्यांनी सांगितलं ईशान्येकडच्या राज्यातल्या जनतेकडे अनेक दशकांपासून दुर्लक्ष केलं जात होतं मात्र आता आपल्या सरकारनं त्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी पावलं उचलली आहेत असं ते म्हणाले लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे

युवकांनी हिंसाचार आणि इतर विध्वंसक शर्क्तींना पाठबळ देऊ नये असंही त्यांनी सांगितलं देशाच्या विकासाकरिता शांतता सर्वाधिक महत्त्वाची आहे असं ते म्हणाले

देशाचा समृद्ध वारसा आणि परंपरा यांचं नेहमीच जतन करा असं आवाहनही उपराष्ट्रपतींनी या विद्यार्थ्यांना केलं युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन विकसित करावा आणि गरिबी भेदभाव असमानता भ्रष्टाचार आणि भूक यांच्यापासून मुक्त अशा नवभारताच्या निर्मितीमध्ये योगदान द्यावं असं आवाहन नायडू यांनी केलं चीनमधे झालेल्या नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक नसलेला चीन प्रवास टाळण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं लोकांना दिला आहे चीनमधून येणा या प्रवाशांनाही त्यांच्या आरोग्याची निगराणी काळजीपूर्वक करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या तसंच या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांशी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली दरम्यान कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाचं नियंत्रण करण्यासाठी युनानी औषधं उपयुक असल्याचं आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे व्यक्तीगत स्वच्छता राखणं वेळोवेळी हात साबणानं धुणं आणि पाणी पिणं उपयुक असल्याचा सल्ला मंत्रालयानं दिला आहे हात न धुता तो नाकाला डोळ्यांना किंवा तोंडाला लावू नये असा सल्लाही मंत्रालयानं दिला आहे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे त्या पार्बभूमीवर चीन नेपाळ आणि इतर देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळांवर कसून तपासणी करण्याचे आदेश जम्मू कश्मीर प्रशासनानं दिले आहेत या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जम्मू आणि श्रीनगरमध्ये नियंत्रण कक्ष सुरु केलं आहे निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मुकेश कुमार सिंग या दोषी आरोपीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली त्याची दयायाचिका फेटाळण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाविरुद्ध त्यानं ही याचिका दाखल केली होती त्यावर आरोपीची दयायाचिका राष्ट्रपतींनी झटपट निकाली काढली याचा अर्थ त्यावर नीट विचार झाला नाही असा होत नाही असं न्यायमूर्ती आर भानूमती यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठानं सांगितलं राष्ट्रपती या दयायाचिकेवर विचार करत असताना त्यांच्यापुढं कनिष्ठ न्यायालय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासह सर्व संबंधित साहित्य ठेवलं होतं आरोपीला तुरुंगात होणारा कथित त्रास हा दयायाचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याचा आधार ठरु शकत नाही असं न्यायालयानं सांगितलं दरम्यान या प्रकरणातला आणखी एक दोषी आरोपी अक्षय कुमार यानं न्यायालयात निवारक याचिका दाखल केली आहे न्यायालयानं त्याला याचिकेसोबत आणखी काही कागदपत्रं द्यायला सांगितलं असून त्याच्या पूर्ततेची प्रक्रिया सुरु आहे असं त्याच्या वकीलांनी सांगितलं सुधारित नागरिकत्व कायदा आणि नियोजित राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या विरोधात प्रक्षोभक भाषणं केल्या प्रकरणी शर्जील इमाम या सामाजिक कार्यकर्त्याला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला पाठवलं आहे

मात्र आपण स्वतःच पोलिसांसमोर शरण आल्याचा दावा इमामनं केला आहे त्याच्या कथित प्रक्षोभक भाषणाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध झाल्यावर अनेक राज्यांमध्ये त्याच्यावर देशद्रोह आणि इतर आरोपांखाली गुन्हे दाखल झाले आहेत हवामान बदलाला तोंड देण्याच्या उद्देशानं वनीकरण मोहीम तीव्र करण्यासाठी केंद्रानं राज्यांना सात अब्ज डॉलरचा निधी दिला असल्याचं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे

काल संध्याकाळी धुळ्याहून निघालेली एसटी बस कळवणच्या दिशेनं जात असताना मेशी फाट्यावरच्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या रीक्षावर ही बस आदळली त्यानंतर बससह रीक्षा रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली जखमींवर देवळा ग्रामीण तसंच मालेगाव उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दुर्घटनेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी देखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून जखमींना तातडीनं योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत राज्य परिवहन महामंडळानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च एसटी महामंडळ करत आहे